दरम्यान विदर्भात कोविड च्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होते आहे

त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या तीन हजार अड्सष्ट झाली दरम्यान जिल्ह्यात काल रात्री दोन जणांचा या आजारानं मृत्यू झाला

नितीन गडकरी यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पांढरी क्रांती होण्यासाठी दररोज दूध खरेदीत वाढ करण्यासाठी ठोस प्रयत्न करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रीय द्ग्ध विकास मंडळाने एनडीडीबी आणि पश्संवर्धन विभाग एएचडी यांना आवाहन केले आहे ते नागप्रातील ग्गल मीट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एनडीडीबीच्या आढावा बैठकीला संबोधित करत होते मत्स्यपालन पश्संवर्धन व द्ग्धव्यवसाय मंत्री श्री गिरीराज सिंह महाराष्ट्र पश्धन विकास मंत्री स्नील केदार एनडीडीबीचे अध्यक्ष दिलीप रथ बैठकीस उपस्थित होते

आगामी काळात ही कामगिरी स्धारली जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती या बैठकीस एनडीडीबी महानंदा व एएचडी नागपूर जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते

त्यात जलस्वराज प्रोजेक्ट चे प्रोजेक्ट मॅनेजर अजय

ग्ल्हाने यांची चंद्रपूर जिल्हाधिकारी म्हणून निय्क्ती झाली आहेत

नमस्कार